प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाणी दिल्यामुळे गरीब कुटुंबांचं आरोग्यही सुधारेल पंतप्रधानांचा विश्वास

कोरोनाच्या वाढत्या प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये केंद्रीय पथकं रवाना

एटीपी टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज डोमिनिक थिएम याचा सामना डॅनिल मेदवेदेव याच्याबरोबर होणार पंतप्रधान ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाणी दिल्यामुळे गरीब कुटुंबांच आरोग्यही सुधारेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला

या वेळी झालेल्या प्रत्यक्ष कार्यक्रमाला उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते

या योजनांची देखरेख व्यवस्थापन गावातील पाणी समिती करणार आहे

या कार्यक्रमात मोदी यांनी पाणी समितीच्या सदस्यांशी संवाद ही साधला जलशक्ती पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या विविध विषयांवर काम करणाऱ्या तांत्रिक समितीने राज्यांसाठी पाच प्रकारच्या तंत्रांची शिफारस केली आहे विविध स्तरावर मूल्यांकन केलेल्या या शिफारशींचा सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी आपापल्या गरजा आणि योग्यतेनुसार वापर करू शकतात असं या समितीनं सांगितलं आहे यामध्ये सौरउर्जेवर आधारित जलशुद्धीकरण तंत्रज्ञान चाकांवरील तंत्रज्ञानावर आधारित वितरणासाठी जनजल तंत्रज्ञान तसंच आयओटी बेस्ड इलेक्ट्रिक वेहिकल तंत्र अशा विविध पाच प्रकारच्या तंत्रांची शिफारस आहे

या समितीत केंद्र सरकरचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार नीती आयोगोचे सदस्य सी

आर डी ओ तसंच राष्ट्रीय स्तरावरील सागरी तंत्रज्ञानसारख्या विविध संस्थांच्या सदस्याचा समावेश आहे

कोरोनाची जागतिक साथ तसंच त्यामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक आव्हानांना तोंड देतानाचा पर्यावरण संरक्षणाचा विषय दुर्लक्षून चालणार नाही असं ते म्हणाले भारत सरकार नेहमीच कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि पर्यावरण संतुलित राहण्यासंदर्भातील पध्दतींचा पारंपारिक वापर करण्यावर भर देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पॅरिस करारासंदर्भातील नियम पाळून त्याबाबतचं लक्ष्य गाठत आपण गाठत आहोत

मेट्रोचं जाळ जसंच जलमार्गांसारख्या सुविधांचा वापर करुन अत्याधुनिक पायाभुत सुविधांची उभारणी केली जात आहे

आर के सिंग सौर उपकरणाची निर्मिती करणाऱ्या स्थानिक उत्पादनांना सुरक्षिततेसाठी सीमा शुल्काऐवजी सुरक्षात्मक शुल्क लावलं जाणार आहे अशी माहिती केंद्रीय नवीकरणीय उर्जा मंत्री आर

सिंह यांनी आज आकाशवाणीशी बोलताना दिली स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले पीएम कुसुम योजना ही दुसरी हरित क्रांती असून शेतकऱ्यांना सौरपंपाद्वांरे आपल्या शेतातील उत्पादन वाढीसाठी मदत होते असंही त्यांनी स्पष्ट केलं

केंद्रीय पथक कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये विशेष पथकं रवाना केली आहेत तीन सदस्यांचं हे पथक कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त असलेल्या विविध राज्यातल्या जिल्ह्यांना भेटी देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत तसंच कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारं करत असलेल्या विविध उपाय योजनांसाठी मार्गदर्शन करणार आहे केंद्राच्या उच्चस्तरीय पथकानं या आधी हरियाणा राजस्थान गुजरात मणिपूर आणि छत्तीसगड इथंही भेट दिली आहे महाराष्ट्र मख्यमंत्री दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला कोरोना वरील लस यायला अजून काही काळ लागणार आहे पण तोपर्यंत संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला काळजी घ्यावीच लागेल मास्क सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळावेच लागतील असा सल्ला त्यांनी जनतेला दिला पश्चिमात्य देशांत कोरोनाची लाट अधिक गांभीर्याने घेतली गेली आहे अनेक ठिकाणी टाळेबंदी आहे दिल्लीत दुसरी तिसरी लाट आली आहे अहमदाबादमध्येही रात्रीची संचारबंदी लागू केली आहे या सर्व गोष्टीतून धडा घेऊन महाराष्ट्रातल्या जनतेनं अधिक जागरूक राहण्याची गरज आहे असं ते म्हणाले

आठ आमदाराच्या शपथविधीपूर्वी आज त्यांची चाचणी करण्यात आली कोरोना प्रतिबंधासाठीचे सर्व नियम पाळून या अधिवेशनाची तयारी करण्यात आल्याचं बिहार विधानसभेचे सचिव आर के सिंग यांनी सांगितलं विधानपरिषदेचे सचिव आणि इतर कर्मचाऱ्यांचीही चाचणी करण्यात येत असल्याचं सिंग यांनी सांगितलं

नं आयुर्वेद सिद्ध सोव रिग्पा आणि युनानी उपचार पद्धतीच्या पदव्युत्तर आयुर्वेद शिक्षणासंबंधी काही नियमांच्या सुधारित तरतुदींसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे यामध्ये शल्य आणि शालक्य याबाबत अधिक स्पष्टता असून त्याची नव्यानं व्याख्याही जोडण्यात आली आहे

विनय सहस्रबुद्धे यांनी आज पुण्यात व्यक्त केलं

मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्राचा उल्लेख ह्युमन रिसोर्स ऐवजी ह्युमन रिलेशन असा करणं गरजेचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं कोणत्याही आपत्तीच्या काळात समाजजीवनात जे बदल होतात त्या बदलांकडे आणि समस्येवरील उपाययोजनांकडे गाभीर्याने बघण्याची गरज आहे असं ते म्हणाले तरुण गोगोई आसामचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते तरुण गोगोई यांची प्रकृती चिंताजनक आहे कोरोना संसर्ग झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत सध्या त्यांना गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात जीवरक्षक प्रणालीवर ठेवलं आहे जम्मू आणि काश्मिर जम्मू आणि काश्मिरमधील जनपोरा बोनेरा या भागातून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला सुरक्षा दलाने आज अटक केली त्याच्याकडून हत्यारं आणि स्फेटकं जप्त करण्यात आली काही दहशतवादी या भागांत लपून असल्यांची माहिती पोलीस दलाला मिळाल्यानंतर या परिसरांत शोधमोहीम राबवण्यात आली होती

स्वदेशी बनावटीची पाणबुडीविरोधी युद्ध अस्त्र एएसडब्ल्यू कॉर्वेट कामोर्ता आणि कॉर्वेट करमुक क्षेपणास्त्रांची यावेळी या कवायतींत सहभागी झाले होते तीनही दोशांदरम्यान सागरी क्षेत्रांत समन्वय आणि सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं या सरावाचं आयोजन करण्यात येतं यावेळच्या सरावाचं आयोजन सिंगापूरच्या नौदलानं केलं होतं वीरमरण जम्मू काश्मीर सरहद्दीवर तैनात असलेले महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या बागलाणचे सुपूत्र कुलदीप जाधव यांचा आज मृत्यू झाला या परिसरात प्रचंड थंडी असल्याने झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सैन्य दलाने सटाणा पोलीस ठाण्याला दिली असल्याचं हिंदुस्तान समाचार या वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

थिएमनं रोमांचक उपांत्य सामन्यात नोवाक योकोविच याचा पराभव केला यामुळं थिएम सलग दुसऱ्या वर्षी अंतिम सामन्यात पोहोचला आहे

हवामान राष्ट्रीय राजधानीत उद्याची सकाळ धुक्यानं भरलेली असेल

मुंबईत कोलकाता अहमदाबाद इथं आकाश निरभ्र राहील चेन्नई त वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे

जम्मू आणि परिसरांत हलक्या वसाची शक्यता आहे